पाणी प्रशाबाबत तसंच त्यावरच्या उपायांबाबत जनजागृती मोहीम सुरु कळी पाहिज उत्यासाठी चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षम्रीतल्या धुरीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षम्रीत नसूचे करण्याचं आवाहनही त्यांनी कले पाण्याच्या समस्यान्ति दर्शमरात एकच उपाय लागू होणार नाही म्हणून हधटिग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्यक्तीनं आपली या विषयीची मतं माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर शक्ती कराव्यात असंही तम्हिणाल अखिा लोकसभा निवडणुकीत एकसप्ट कोटी लोकांनी मतदान कलि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या तिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती हा आंगतानाच लाखो शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी दिवस रात्र परिश्रम कल्यामुळघोनिवडणुका पार पडू शकल्या असंही त्यांनी आवर्जून नमूद कलि

राष्ट्रप्रमुख नस्याच्या जनसामान्यांशी थेटसंवादाचं मन की बात ह अगातलं एकमधीउदाहरण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी म्हटलं आहा पुण्याच्या आनंदनगर वसाहतीतल्या रहिवाशांवरोबर मन की बात ऐकल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली स्वच्छ भारत प्रमाणछ्छल संवर्धन ही लोकचळवळ बनल्तिअसा विश्वास त्यांनी व्यक्त कल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधक्कीणत्याही राजकीय विषयावर कधीच वक्त्व्य कलि नसल्याचं भारतीय जनता पक्षाचक्रियकारी अध्यक्ष जाती

या आधी कर्तारपूर प्रकल्पाच्या समितीवर खलिस्तानवादी नखींची निवड पाकिस्ताननं कली होती त्यावरही भारतानं चिंता व्यक्त कली होती भारतानं पाकिस्तानला या प्रकल्पाशी संबधित अन्य विषयांवर दखील स्पष्टीकरण मागवलं होतं कर्तारपूर डिं असलख्खा गुरु नानक यांचं समाधीस्थळ गुरुद्वारा दरबार साहिबला पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या डप्तबाबा नानक यांच्याशी रस्तप्रीें जोडण्यासाठीचा हा प्रकल्प असून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वळी तांत्रिक मुद्यांवर चर्चा झाली आहा या मार्गामुळशीख भाविक कर्तारपूर शि वर्षभर यस्त्रि जाऊ शकतात

या टोल फ्री क्रमांकावरुन विचारु शकतील

या वरही प्रश्न पाठवू शकतील